साखर कारखान्यांनी सद्यस्थितीत ऑक्सिजनची निर्मिती सुरु करावी राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते शरद पवार यांचा प्रस्ताव ठाकरे मोदी बैठक महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली असली तरी अर्थचक्राला झळ बसू नये याची सरकार काळजी घेत आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निवृत्त डॉक्टर्स परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत असून टेलीमेडिसिन आणि टेलीआयसीयूवर भर देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोविडचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री बोलत होते कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोविड सुसंगत कार्यप्रणाली आत्मसात करणं गरजेचं असून कामाच्या वेळा आणि पद्धतीत फरक करणे आवश्यक आहे राज्यात आगामी काळात कोविड सुसंगत वर्तनावर कायमस्वरूपी भर देणार असल्याचं पंतप्रधानांना सांगितल्याच ठाकरे म्हणाले अजित पवार राज्यातील शासकीय आणि खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणं हे दुर्दैवी क्लेशदायक असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली अन्य रुग्णांची सुरक्षितता आणि त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले

अर्थात दगावलेल्यांची मोठी संख्याही त्याला कारणीभूत आहे

ई पास राज्य सरकारनं आंतर शहर आणि आंतर जिल्हा प्रवासावर निर्बंध घातल्यानंतर पोलिसांनी इ पास यंत्रणा सूरू केली आहे अत्यावश्यक अथवा तातडीच्या कारणासाठी प्रवास करणं गरजेचं असेल तर त्या नागरिकांना इ पास घ्यावा लागेल

याबाबत माहिती देताना मुंबई पोलिस उपायुक्त चैतन्य एस म्हणाले

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना ई पास ची आवश्यकता नाही हा पास ऑनलाईन तसच जवळच्या पोलिस ठाण्यात मिळणार आहे

मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेतर्फे त्यांनी सर्व कारखान्यांना त्याबद्दलचं पत्र पाठवलं असून जे कारखाने बंद आहेत त्यांनी जवळच्या रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी आर्थिक मदत करावी किंवा थेट ऑक्सिजन खरेदी करून द्यावा अशी सूचना पत्राद्वारे करण्यात आली आहे सध्याच्या कोरोना प्रादूर्भावाच्या काळात राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे त्या पार्श्वभूमीवर सहकार चळवळीतून उभ्या राहिलेल्या आणि खासगी साखर कारखान्यांनीही आपले सामाजिक दायित्व निभावून ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभे करण्याची गरज असल्याचं पवार यांनी या पत्रात नमुद केलं आहे फायर ऑडिट सोलापर सोलापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे या पार्श्वभूमीवर रूग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन पूरवठा आणि आगीच्या घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय खाजगी रूग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तात्काळ करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल दिले आहेत बैठक सोलाप्र पंढरपूर इथं काल जिल्ह्याचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पडली आमदार यशवंत माने पंढरप्रचे आमदार प्रशांत परिचारक भगीरथ भालके यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य निवासी उपजिल्हाधिकारी सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं रुग्णांची तपासणी आणि पाठपुरावा यावर भर देण्याच्या सूचना भरणे यांनी दिल्या

राहल मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविशिल्ड लसीची मात्रा देण्यात आली यावेळी त्यांनी नागरिकांनाही हे आवाहन केलं स्टीम सप्ताह मास्कचा वापर हातांची स्वच्छता आणि सामाजिक अंतर या त्रिसूत्रीपालनाबरोबरच नागरिकांनी स्वतच्या आरोग्य रक्षणासाठी नियमित वाफ चांगला आहार कोविड सुसंगत जीवनशैलीचा अवलब करण आवश्यक आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात माझे आरोग्य माझी जबाबदारी अभियानांतर्गत येत्या सोमवारपासून स्टीम सप्ताह राबविण्यात येणार आहे अशी माहिती अमरावती जिल्ह्याच्या संपर्कमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी काल दिली कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या

केंद्रीय रस्ते आणि वाहत्रकमंत्री नितीन गडकरी यांनी या बाबत रेड्डी यांना विनंती केली होती मान्यता कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून अर्थात सी इस आर मधून कोविड केअर सुविधा उभारायला हरकत नाही असं केंद्रसरकारने स्पष्ट केलं आहे

पासपोर्ट कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईतील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयांनं कालपासून सर्व पासपोर्ट कार्यालय केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचं कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे

नमस्कार